मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

येणाऱ्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयानं आणि काळजीपूर्वक काम करावं अशा सूचना मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत त्यांनी काल कोकण विभागातल्या सर्व जिल्ह्यांचा पावसाळयापूर्वीच्या तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत होते नागरिकांना वेळीच सूचना मिळतील याची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितलं पाऊस वादळ आणि त्रेर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्ययावत माहिती सातत्यानं मिळत राहील आणि त्यामुळे यंत्रणांना सावध राहून बचाव कार्य करता येईल याची काळजी हवामान विभागानं घ्यावी मासेमारी बोटींशी या काळात संपर्क असावा आणि त्यांनाही सूचना मिळत राहाव्यात वीज प्रतिरोधक यंत्रणा जिल्ह्याचे नियंत्रण कक्ष व्यवस्थित कार्यान्वित असावेत याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या मातीच्या धरणांची देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थित झाल्याची खात्री सबंधित सर्व यंत्रणांनी करून घ्यावी तसंच आजूबाजूच्या गावातल्या लोकांना सावध करावं आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी गेल्या वर्षी पावसाळ्यात पालघर मध्ये लहान लहान भूकंपांची मालिका सुरु झाली होती हे लक्षात घेऊन तिथल्या यंत्रणेनं सावध राहावं असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाउस पडेल असा अंदाज असल्याचं हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळकर यांनी यावेळी सांगितलं मुंबई नवी मुंबई ठाणे वसई या चार ठिकाणी लवकरच नवीन रडार उभारले जात असून त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण आणि अचूक होऊ शकेल अशी माहिती त्यांनी दिली राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात करण्यासाठी तसंच रेमडेसिविरच्या उपलब्धतेबाबत योग्य नियोजन सुरू आहे असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं आहे राज्यात उत्पादित होणारा आणि तिर राज्यातून मिळणारा एक्सिजन सर्व जिल्ह्यांना सुरळीत आणि आवश्यकतेनुसार मिळावा यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा याबाबतचं विवरणपत्र तयार करून ते राज्यातल्या ऑक्सिजन उत्पादकांना दिलं आहे

राज्यात रेमडेसिविर झेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोपरी प्रयत्न करत आहे

सध्या चार हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत

भाजपानं बंगालमधली निवडणूक विजय मिळवण्याच्या दृष्टीकोनानंच लढवली तिथे आम्हाला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी पक्षाची कामगिरी चांगली झाली अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी दिली आहे ते आज बातमीदारांशी बोलत होते पंढरपूर शिल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपानं राष्ट्रवादीचा पराभव केल्यानं आता उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देणार का असा प्रश्नही शेलार यांनी विचारला आहे

मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीविरोधात निवडणूक आयोगानं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली कोरोना विषाणूची दुसरी लाट आलेली असतानाही निवडणूक आयोगानं प्रचारसभा घ्यायाला परवानगी दिली त्यामुळे दुसऱ्या लाटेला एकटा निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं सांगत ख्नाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा शब्दात मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलं होतं न्यायालयाचं मत माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं खूनाचा गुन्हा दाखल करण्याच्या विधानाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं त्याचबरोबर सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून व्यक्त केली जाणारी तोंडी मतं प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखण्याची विनंती केली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली यावेळी न्यायालयानंउच्च न्यायालयं लोकशाहीचा महत्वपूर्ण आधारस्तंभ असून त्यांचं मनोबल कमी करू शकत नाही असं सांगितलं आणि फक्त टिप्पणीच्या आधारे कोणत्याही न्यायालयावर गुन्हा दाखल करता येत नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची ही याचिका फेटाळून लावली जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे माहिती एक सार्वजनिक हिताची गोष्ट अशी यंदाची संकल्पना आहे सर्व राष्ट्रांच्या सरकारांनी वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य आत्मनिर्भरता आणि त्यांची वेगळी ओळख जपण्याकरता आपली ताकद वापरावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात केलं आहे अनेक देशांमधे पत्रकारांना निर्बंध छळ बंदिवास किंवा कधी कधी मृत्यूला सामोरं जावं लागतं असं गुटेरस यांनी नमूद केलंय उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमांना शुभेच्छा दिल्या आहेत माध्यमांनी वस्तुनिष्ठता अचूकता निष्पक्षता आणि चांगुलपणासारख्या पत्रकारीतेच्या सिद्वांतासाठी कटीबद्ध राहावं असं उपराष्ट्रपतींनी म्हटल आहे राज्याच्या विविध भागात काल वादळी वाऱ्यांसह पावसानं हजेरी लावली जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेडनेट आंबा फळांचं मोठं नुकसान झालं आहे काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली परभणी शहर आणि परिसरात सायकाळी साडेसहाच्या सुमाराला वादळीवारे विजांच्या कडकडाटासह मध्यमस्वरूपाचा पाऊस झाला प्रभावती नगरात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाने पेट घेतला परंतु पावसानं आग विझली अग्निशामक दलाच्या बंबाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली या घटनेत सुदैवानं कोणतेही जीवितहानी झाली नाही पावसानं हवेत गारवा निर्माण झाला जिंतूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येते हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली वसमत तालुक्यांत वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक बैलही ठार झाला आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात येवला नांदगाव निफाड शितपुरी कळवण या तालुक्यातल्या अनेक गावांत पावसानं जोरदार हजेरी लावली गेले तीन चार दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर असून काही भागात गारपीटही झाली आहे बीड जिल्ह्यात रविवारी बह्तांशी भागात दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला यावेळी वीज कोसळून बीड तालुक्यातल्या नेकनुर येथील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तर तिची सासू गंभीर जखमी झाली

अंबाजोगाईत आणि बीड तालुक्यात पाच जनावरं बारा शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत या पावसात आंब्याचं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं काँग्रेसचे माजी खासदार दामोदर उर्फ दामू शिंगडा यांचं काल वसई ॐ हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते त्यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता त्यांनतर त्यांना वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं तिथंच काल संध्याकाळी त्यांचं निधन झालं

त्यांच्या निधनामुळे आदिवासी समाजाचा कैवारी हरपला अशा शब्दात प्रदेश काँप्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दुःख व्यक्त केलं आहे

गुणांकन पद्धती आणि वेळाचं नियोजन कसं असेल यासंदर्भात मंडळानं एक परिपत्रक काढलं आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द झाल्या होत्या त्यानंतर मंडळानं अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुण द्यायचं निश्वित केलं आहे